पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि कृषी क्षेत्रातल्या रोजगारनिर्मितीसाठी हा निधी दिला जाणार आहे यामुळं मोठ्या प्रमाणात साठवण क्षमता निर्माण होऊ शकेल गावागावात अत्याध्निक शीतगृह तयार करता येतील असं ते म्हणाले यामुळं गावात रोजगार निर्मितीही होईल गोदाम शीतगृह साखळी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात गुंतवणुकीसाठी तसंच जैविक आणि पोषणमूल्य वाढविलेले अन्नपदार्थ निर्मितीसाठी देशात खूप मोठी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं ही योजना कृषी क्षेत्रात नवउद्योजकांना प्रोत्साहन देणार आहे या अंतर्गत शेतकरी समूह कृषी उत्पादक संघटना कृषी क्षेत्रातले नवउद्योजक कृषी क्षेत्रात कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना विविध संस्थांकडून कर्ज दिलं जाणार आहे

बंदी घातलेली सर्व उत्पादन भारतातच तयार केली जातील अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ट्वीटखरून दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारत ही संकल्पनेला चालना देण्याच्यादृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रातल्या भारतीय उद्योजकांना स्वतःची क्षमता वापरुन ही उत्पादनं विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध होईल यासाठी गरज वाटली तर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ ची ही मदत घेऊ शकतात असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे

अभिनेता सूशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीला मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे याप्रकरणाची आम्ही तटस्थ चौकशी करत आहोत बिहार पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेलं आरोपपत्र राजकीय हेतुनं असल्याचा आरोपही मुंबई पोलिसांनी केला आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीविरोधात बिहार पोलिसांनी दाखल केलेलं आरोपपत्र मुंबईत स्थलांतरित करण्याप्रकरणी याचिकेसंदर्भात हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे याप्रकरणी तपास करणं किंवा साक्षीदारांची चौकशी करणं बिहार पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही त्यामुळं याप्रकरणातल्या चौकशीत मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सहकार्य करण्याचा प्रश्रच येत नसल्याचंही यात सांगण्यात आलं आहे बिहार पोलिसांनी केवळ शून्य आरोपपत्र दाखल करुन ते मुंबईला स्थलांतरित करायला हवं होतं असंही यात नमूद करण्यात आलंय त्यामुळं त्यांना हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार नसल्याचाही दावा मुंबई पोलिसांनी केलाय दरम्यान हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित झाल्यानं मुंबई पोलिसांकडे याची चौकशी हस्तांतरित करण्याच्या रियाच्या मागणीला काही अर्थ नसल्याचा दावा सुशांतच्या वडीलांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे

काल रात्रभर करण्यात आलेल्या चौकशीनंतर आज पहाटे त्याला घरी सोडण्यात आलं

सोशल मीडियावरचे ट्रोल्स अर्थात निंदानालस्ती करणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई असा दिलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे सोशल मीडियावर काही लोक सर्वसामान्यांना विनाकारण त्रास देतात त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाईल असं त्यांनी सांगितलं

कुठलेही कार्यकारी दंडाधिकारी यासंदर्भात शांततेचा भंग केल्याप्रकरणी कुणाकडूनही हमीपत्र घेऊ शकतात वारंवार असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले

हा एक नवा व्यवसाय झाला असून हे काम करणाऱ्या अनेक जनसंपर्क कंपन्या रडारवर असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे याप्रकरणी रत्तशायक बादशाह याची शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली त्याला सोमवारीही चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे याप्रकरणी लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळल्याचं बादशाह यानं म्हटलं आहे

ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अनेक कोविड रुग्णांना ब्रसनाचा त्रास असतोच त्यात आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाल्यामुळे गुदमरून काही रुग्णांचा मृत्यू झाला उर्वरित रुग्णांना जवळच्या कोविड निगा केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे यातल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमधील विजयवाडा बिल्या आगीच्या घटनेबद्दल द्ःख व्यक्त केलं असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली आहे

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ आज सकाळी एक मच्छिमारी नौका बुडाली यातल्या सहा खलाशांना वाचविण्यात यश आलं असून तिर दोन खलाशी दुसऱ्या एका नौकेच्या सहकार्यामुळे किनाऱ्यावर सुखरुप पोहोचले आहेत अंजनवेलच्या दीपगृहासमोर ही दुर्घटना घडली

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक नोंद आहे

अभिनेता संजय दत्त याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे श्वास घेण्यात होत असलेल्या त्रासामुळं काल त्याला मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून वैद्यकीय निगराणीखाली तो आहे अँटीजेन चाचणीत त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्याला उद्या घरी सोडलं जाऊ शकतं असं त्याची बहीण प्रिया दत्त यांनी सांगितलं आहे दरम्यान अभिनेता सतीश शाह यांनाही गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती

प्रयोगशील शेतकरी आणि कृषी उद्योजकांना केंद्र सरकार विविध माध्यमातून प्रोत्साहन देत आहे कोरोनाच्या संकटकाळातही कृषी प्रक्रीया उद्योग यशस्वीरित्या सांभाळून प्रयोगशिलता आणि उद्योजकतेचा गाडा पुढे हाकणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्याच्या डिघोळअंबा या गावातल्या विद्या बाबुराव रूद्राक्ष या अशाच महिला शेतकरी केंद्र सरकारनंही त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत बाबू जगजिवन राम सर्वोत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे

कोचिन विमानतळावर त्यांचं पार्थिव नेण्यात आल्याची माहिती एअर डिया एक्स्प्रेसनं दिली आहे या अपघातातले मृत सहवैमानिक अखिलेश कुमार यांच्यावर आज मथुरा श्विं अंत्यसंस्कार करण्यात आले पूणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड मधल्या दिघी के गस्तसिलेंडरच्या झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे

पिंपरी चिंचवड औद्योगीक वसाहतीमधल्या एका घरात हा स्फोट झाला गद्यागळती मुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमीक अंदाज असल्याचं पोलिसांनी सांगितलं जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

ठाण्यातल्या कशेडी खाडीजवळ शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली

परवा या मुलीच्या आईवडिलांनी पोलीसात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा अधिक तपशील कळू शकेल असं पोलिसांनी सांगितलं आहे